महाजनादेश यात्रेनिमित्त जालना इथं आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते समृध्दी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद आणि जालन्यात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला ते म्हणाले

एम आय सी जो आहे त्याच्या करता खूप मोठ वरदान याठिकाणी समृध्दी महामार्ग आणि ड्राययपोर्ट हे ठरवणार आहे आणि म्हणून यामध्ये मोठ्या प्रमाणात गृंतवणूक हि आपण करतो आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे जालन्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर राज्यमंत्री अर्ज्न खोतकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन द्ष्काळ निवारण योजनांचा आढावा घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं

राष्ट्रीय क्रीडा दिन आज साजरा होत आहे या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत फिट इंडिया मव्हमेंटला प्रारंभ केला राष्टपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं राष्टीय क्रीडा प्रस्काराचं वितरण होणार आहे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दिपा मलिक यांना राजीव गांधी खेलरत्न प्रस्कारांने सन्मानित करण्यात येणार आहे

काश्मीर मुद्यावर हस्तक्षेप करण्याचा पाकिस्तानला काहीही अधिकार नसल्याचं संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी म्हटलं आहे ते आज लड्डाखमध्ये लेह इथं सव्वीसाव्या किसान जवान प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते पाकव्याप्त काश्मीरमध्ये नागरिकांवर होत असलेले अत्याचार आणि मानवी हक्क उल्लंघनाचे प्रकार थांबवण्यावर पाकिस्तान सरकारनं लक्ष द्यावं असं राजनाथसिंह म्हणाले दरम्यान पाकिस्ताननं गजनवी या कमी अंतराच्या क्षेपणास्त्राचं आज परीक्षण केलं दोनशे नव्वद किलोमीटर अंतरापर्यंत जमिनीवरून जमिनीवर मारक क्षमता असलेल्या या क्षेपणास्त्राचं परीक्षण यशस्वी झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे उत्तम प्रशासन आणि भ्रष्टाचारापासून मुक्ती या दोन बाबी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते

पुढच्या पाच वर्षांत भारत ही पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेण्यासाठी दाखल झालेल्या केंद्रीय पथकानं आज पुण्यात आढावा बैठक घेतली यावेळी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी या पथकाला जीवित तसंच आर्थिक नुकसानाची माहिती दिली

त्यानंतर हे पथक राज्यसरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत